जीवनावश्यक वस्तू कायदा स्धारणा विधेयक आज राज्यसभेत संमत

दिवसात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची ही सर्वाधिक संख्या आहे नागपूरसह विदर्भात कोरोना प्रादुर्भाव वाढला

ख्यातनाम असणारे डॉ भाऊ लोखंडे यांचं आज पहाटे नागपूर इथं निधन

या स्धारणेम्ळे भरड धान्य कडधान्य तेलबिया तेल कांदा तसंच बटाटा हे जिन्नस जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळले जातील यावर्षी जून महिन्यात केंद्र सरकारनं जारी केलेल्या अध्यादेशाची जागा हे विधेयक घेईल या सूधारणेनंतर शेतकऱ्यांना त्यांचं उत्पादन विकण्याचं स्वातंत्र्य मिळणार असल्याचं तसंच मागणी आणि प्रवठा साखळीत संत्लन राखता येणार असल्याचं अन्न अणि नागरी प्रवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितलं धान्याचं उत्पादन आणि साठवण्कीसाठी हे विधेयक सहायक ठरेल असंही दानवे म्हणाले संसदेनं संमत केलेल्या या सुधारणा विधेयकामुळे सरकारला आता युद्ध तसंच द्ष्काळी परिस्थितीत अन्न धान्याचा नियंत्रित प्रवठा करता येणार आहे

लोकसभेनं त्याला यापूर्वीच मंज्री दिली आहे या स्धारणा विधेयकामध्ये काही गुन्हयासंदर्भात त्रुंगवास तसंच दंडाची तरतूद शिथिल करण्यात आली आहे तसंच काही प्रकरणासंबंधित दंडाची रक्कम कमी करण्यात आली आहे या स्धारणांची दीर्घ काळापासून प्रतीक्षा होती असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या विधेयकावरच्या चर्चेला उतर देताना सांगितलं देशात शेतक यांनी संचालित केलेल्या दहा हजार कंपन्या उभारल्या जाव्यात हे सरकाराचं उद्दिष्ट आहे असंही त्यांनी सांगितलं

बँकिंग नियंत्रण सुधारणा विधेयकही आज संसदेत मंजूर झालं लोकसभे पाठोपाठ राज्यसभेनं आज या विधेयकाला मंज्री दिली या विधेयकाम्ळे बँकांच्या कारभारावर नियंत्रण येणार असून परमिट व्यवस्था व्यवस्थापन आणि कामकाजासंबंधित तपशीलवार तरतुदी या विधेयकात आहेत गेंडा दिवस आज जागतिक गेंडा दिवस भारतामध्ये एक शिंग असलेल्या गेंड्यांची संख्या सर्वाधिक आहेत आसाम पश्चिम बंगाल आणि उतर प्रदेशमध्ये तीन हजार एक शिंग असलेले गेंडे आहेत अशी माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे

गेंड्याचे संवर्धन करण्याच्या प्ढाकाराने क्रणांच्या जमिनीचे व्यवस्थापनही समृद्ध झाले असल्याचही ते म्हणाले

ही आजवर देशातल्या कोणत्याही राज्यात एकाच दिवसात करोनामुक्त झालेल्या रुग्णांची सर्वाधिक संख्या आहे

कोरोना विषाणू संदर्भात विविध अफवा व्हॉट्स अप फेसब्क सारखी समाज माध्यमे किंवा अर्धवट च्कीची माहिती असणाऱ्या लोकांकडून पसरविल्या जात आहेत अशा प्रकारच्या च्कीच्या काल्पनिक अतिरंजीत पोस्ट टाकू नये किंवा फॉरवर्ड करू नये तसेच क्णीही अफवा पसरवू नये अफवा पसरविणाऱ्यांविरूध्द कडक कायदेशीर कारवाई करण्याबाबत पोलीस विभागास स्चना देण्यात आल्या आहेत

यवतमाळ जिल्ह्यातही बाधितांचा आणि मृतांचा आकडा झपाट्यानं वाढत आहे त्या पार्श्वभूमीवर योग्य सर्व्हेक्षण झाले तर या दोन्ही बाबींवर नियंत्रण मिळवणे शक्य आहे असं सांगत जिल्हाधिकारी एम

पण हे अंतर कोरोना विषाणूचा प्रादर्भाव कमी करण्यात कसे उपयूक्त ठरु शकते याबददल अधिक माहिती देत आहेत इन्स्टिट्यूट ऑफ सायको मव्वेजमेंट स्टडीज नागपूरचे संचालक आणि मनोचिकित्सक डॉ प्रबोध हे अंतर आमचा द्रावा नाही तर ही आमची एकमेकांप्रतिची काळजी आहे आणि अशी काळजी आता आपल्याला आपल्या समाजात ध्यावी लागणार आहे म्हणजे कसं आपण ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांच्याशी घनिष्टता दाखवतो ही आता प्रेमातून दाखवायची आहे बोलण्यातून दाखवायची आहे पण अफकोर्स फिजिकल डिस्टंसिंग राखून शरीराचं शरीरापासून अंतर राखणं आवश्यक झालं आहे कारण तोच प्रादूर्भाव रोखण्याचं प्रभावी माध्यम आहे

विदर्भ पाऊस यवतमाळ विदर्भातील नागप्रसह बहतांश जिल्ह्यामध्ये येत्या शनिवारपर्यन्त हलक्या ते माध्यम स्वरूपाची पर्जन्य वृष्टी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे यवतमाळ मध्ये रात्रभर संततधार बरसलेल्या पावसाने सकाळी काहीशी उसंत घेतली मात्र त्यानंतर पुन्हा ध्वांधार पाऊस बरसल्याने जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाणी साचले

ईसापूर आणि अरुणावती या धरणातून जलविसर्गामुळे शेतशिवारातील उभ्या पिकाचे अतोनात न्कसान झाले आहे शिवाय सततच्या पावसाचा फटका सोयाबीन तूर आणि कपाशी पिकांना बसला आहे

उपचारादरम्यान आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली

बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे संस्थापक प्रम्ख डॉ भाऊ लोखंडे यांचे आज पहाटे नागपूर इथं निधन झाले

त्यांनी विदयापीठाच्या पाली प्राकृत विभागाचे प्रम्ख पदही भूषविले आंबेडकरी विचारांचे निष्ठावंत प्रचारक बौद्ध वाङ्मयाचे तसेच रजनीश विचारांचेही गाढे अभ्यासक अनेक आंबेडकरी साहित्य संमेलनांचेही ते अध्यक्ष राहिलेले होते महाराष्ट्राच्या सामाजिक साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील चळवळींचा गाढा अभ्यासक आपण गमावला आहे अशी श्रद्धांजली म्ख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी ज्येष्ठ विचारवंत डॉ

स्प्रसिद्ध साहित्यिक आंबेडकरी विचारवंत डॉ भाऊ लोखंडे यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळ आणि साहित्य जगात न अरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे त्यांचे अचानक निर्वाण मनाला चटका लावून गेले आहे अश्या शब्दात राज्याचे ऊर्जामंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ नितीन राऊत यांनी आपली शोक संवेदना व्यक्त केली आहे